महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात रासने यांनी सुमारे अकराशे कोटी रुपयांची भर घातली आहे

याचवरोबर नदी सुधारणा नालेसफाई नानाजी देशमुख सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अतिदक्षता विभाग आरोग्य योजना वैकुंठ स्मशानभूमी पुनर्विकास योग सिटी स्मार्ट स्वच्छतागृह सुषमा स्वराज संवेदना पार्क इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन शक्रवार आणि सदाशिव पेठ क्रीडासंक्ल आदी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत खडकवासला ते स्वारगेट सायकल मार्ग विकसीतकरण्यात येणार असून सारसबाग आणि पेशवे पार्क या दोन्ही उद्यानांच्या जागेत आंतरराष्ट्रीयउद्यान विकसित करण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे कवी कुस्माग्रज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्या प्ण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवलाख तळपती दिप हा कुसुमाग्रजांच्या गीतांचा कार्यक्रमविद्यार्थ्यांचं कविसंमेलन तसंच मी मराठी स्वाक्षरी मराठी हा अभिनव उपक्रम अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात येणार आहे उद्याच्या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आधनिक तीर्थक्षेत्रांची यात्रा करुन साहित्यिकाचं अफाट कर्तृत्व जाणून घेण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांच्यापासून ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यछटाकार दिवाकर आणि विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या कर्तृत्वानं बहरलेली ही पुण्यनगरी त्यांची पुण्यातली निवासस्थानं म्हणजे साहित्य शारदेच्या प्रांगणातलं आध्रनिक तीर्थक्षेत्रच गोविंदाग्रजांच्या निवासस्थानी असलेल्या पिंपळ वृक्षाचं पूजन करुन या यात्रेला प्रारंभ झाला आणि कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी समारोप झाला पुण्यासाठीचं नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातल्या नियोजित ठिकाणीच होण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी त्याच जागेवर विमानतळ उभारण्याच्या दृष्टीनं पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं

त्यांच्या राष्ट्रभक्तीला वंदन करण्यासाठी आज प्ण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कथाभारतीच्या वतीनं ग्रंथप्रजन करून सावरकरांना अभिवादन करण्यात आलं तर विविध संस्थांच्या वतीनं प्रस्कार अभिवाचन सावरकरानी लिहिलेल्या गीतांचं सादारीकरण आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे वेल्हा तालुक्याचं राजगड असं नामकरण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असणारा राजगड पुणे जिल्ह्यातील ज्या वेल्हा तालुक्याचं भूषण आहे जुन्या कागदपत्रांमध्येही राजगड तालुका असल्याचे उल्लेख आढळत असल्याने राज्य सरकारने वेल्हा तालुक्याचं नाव बदलून राजगड ठेवावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे भूवनेश्वर इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया या विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेंत आज जलतरण प्रकारात मुलींच्या गटात सावित्रीबाई फुले प्णे विद्यापीठानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं

उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

ईश्वरी कोंढाळकर स्वाती खंदारे यांच्या चढाया आणि हर्षदा सोनावणेची भक्कम पकड यामुळे सुवर्णयुग संघांनं अंतिम फेरी गाठली दुस या उपांत्य सामन्यात प्ण्याच्या राजा शिवछत्रपती संघाला मुंबईच्या शिवशक्ती संघाकड्न पराभव पत्कारावा लागला हवामान प्णे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं